संसदेचं कामकाज सुरळीत पार पडावं याकरता सर्व पक्षांचं सहकार्य मिळवण्यावर या बैठकीत भर राहील राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनीही उद्या राज्यसभेतल्या सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे केंद्र सरकारनंही उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे

राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेट्जे केली आहे यावर लगेच कार्यवाही करणार असल्याची ग्वाही राज्यपालांनी दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कॉंप्रेस राष्ट्रवादी कॉंप्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांना राज्यपालांनी आज दुपारी तीन वाजता भे धींची वेळ दिली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी वार्ताहरांना दिली केंद्र सरकारनं राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा लवकरात लवकर अहवाल तयार करून आवश्यक मदत करण्याची गरज असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काल नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर सांगितलं शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे यांनी काल सांगली आणि सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा दिलेला शब्द पाळू असं आक्षासन ठाकरे यांनी यावेळी दिलं देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोशी डॉलर्सची करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निश्चित केलेलं उद्दिष्ट गाठण्यात वाहतूक लॉजिसिक्स् तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगक्षेत्र मोठा हातभार लावू शकतात असा विधास केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे सिम्बॉयसिस विद्यापीठानं पुण्यात आयोजित केलेल्या या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेत ते काल बोलत होते आकाशवाणी हे संपर्काचं सर्वात विधासार्ह माध्यम आहे असं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हा कें आहे आकाशवाणीच्या नवी दिल्ली झिल्या कार्यालय परिसरात बांधलेल्या रंग भवन या नवीन सभागृहाचं उद्घा ज काल जावडेकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते राष्ट्रीय प्रेस दिवस आज सर्वत्र साजरा होत आहे

या दिनाचं औचित्य साधून उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल पुरस्कारांचं वितरण होणार आहे